सी सी

येत्या मंगळवारी खेळला जाणार

कॉग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षेमधील बंडखोर आमदार मुंबईत तळ ठोक्ण आहेत आज कर्नाटकातील विधान परिषदेतील सदस्य मारी थिब्बे गौंडा यांनी आज मुंबई इथं रमेश जाराकिहोली यांची भेट घेतली कर्नाटक राज्याच्या हितासाठी त्यांनी राजीनामा परत घ्यावा अशी विनंती केल्याचं गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

विधानसभा अध्यक्ष रमेश क्मार मंगळवारी या प्रकरणी निर्णय घेणार आहे आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहजन आघाडीला सोबत घेऊन लढावी अशी कॉग्रेस पक्षाची इच्छा आहे त्यान्सार जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं जाईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं एडव्होकेट आंबेडकर यांच्याषी चर्चा करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षानं टाकली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जोतीरादित्य सिंदिया यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे लोकसभा निवडण्कीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत आपण आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना पाठवला असल्याच ते म्हणाले दरम्यान म्बई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देओरा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपण राष्ट्रीय पातळीवर पक्षात स्थैर्य आणण्यासाठी काम करू इच्छितो असं ते म्हणाले राहल गांधी यांनी कॉग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेच्या अनिश्चीततेबाबत कॉग्रेस कार्यसमितीची बैठक प्ढील आठवडयात होण्याची शक्यता आहे न्कतीच कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली इथं अनौपचारिक बैठक घेतली या बैठकीत राहल गांधी यांचा उतराधिकारी निश्चित करण्याच्या अविष्यातील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली

सदानंद गौंडा यांनी दिली ते प्ढे म्हणाले की वाढलेल्या अनुदानाची रक्कम थेट शेतक यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाईल त्यामुळे शेतक यांना उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होईल

केंद्र सरकारनं सर्व शहरी स्थानिक संस्थांना आपल्या भागात जल पनर्भरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि किमान एक जलसाठा प्नरुज्जीवित करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे असं शहरी जल संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं जाहीर केलं आहे

जमिनीसंबंधी करार व्यवहार हस्तांतरण आणि नोंदणीला न्यायालयीन खटल्यांपासून मुक्त करण्यासाठी व्यापक आणि आदर्श कायदे तयार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते जमिनीचा आलेखाचं डिजिटीकरण करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं असून याम्ळं देवाण घेवाण प्रक्रीया बिना व्यत्यय होऊ शकेल असं त्यांनी म्हटलं आहे केंद्र आणि राज्य सरकारनं जमीन विषयी मृद्यांवर व्यापक कायदे तयार करून एकत्रितपणे टीम इंडिया या आवनेनं काम केलं पाहिजे असं देखील नायडू यांनी स्चवलं जमीन विषयी व्यवहारांच्या प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि सोप्या असण्याबाबत त्यांनी विशेष भर दिला आज सर्वत्र विकासाचा वेग वाढत असतानाच मोठया प्रमाणात निर्माण होणारा कचरा ही सर्वांसाठीच मोठी समस्या आहे प्रत्येक शहर देश या सर्वांसाठीच कचरा ही गंभीर समस्या आहे अशा स्थितीत या कच याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट कड़न नागपूर महानगरपालिकेला मिळालेले सहकार्य आणि यासाठी पृढे आलेल्या विविध संघटना ही अभिनंदनीय बाबत आहे सर्वाच्या सोबतीने प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेसाठी प्वं येण्याची गरज आहे असं प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केलं नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आणि एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपर्मेट च्या सहकार्यानं कचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर बोलत होते

या सर्व बसेसवर पंढरपूर यात्रा स्पेशल असा फलक लावणे बंधनकारक राहणार आहे

दोन दिवसांपासून सूरू असलेल्या म्सळधार पावसाम्ळे गोदावरी नदीला पूर आला आहे उपनद्या आणि नाल्यांचे पाणी वाहन आल्याने रामकूंड परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत पावसामुळे सोमेश्वर धबधबादेखील वाह लागल्याने आज रविवारी स्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान धोकादायक बनलेल्या गावठाणातील काही भागांतल्या रहिवाशांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे काही पर्यटकांची वाहनंही या प्रात अडकली असून महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाचे पथक मदतकार्य करत असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे मुंबई आणि परिसरातला मुसळधार पाऊस कमी झाला असला तरी रिपरिप सुरूच आहे यामुळे मुंबईला पाणी प्रवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे मुंबई पुणे द्रतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे सुदैवाने या द्र्घटनेत कसलेही न्कसान झालेले नाही यवतमाळ जिल्हयातील महिला बचत गटांना विविध शासन माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत असून त्यांनी हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत नाविण्यपूर्ण संकल्पना जगासमोर आणाव्या असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी केलं आहे राष्ट्रीय ग्रामीण जिवोन्नती आणि राष्ट्रीय शहरी जिवोन्नती अभियानांतर्गत एका वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेले महिला बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील

दिव्यांगांना सर्वत्र सुविधा प्रवण्यासाठी तसंच समान संधी देण्याची हमी आमचं मंत्रालय देईल अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे गुवाहाटीला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते आपल्या मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे प्नरावलोकन त्यांनी केले आसाममध्ये चार लाखाहन अधिक दिव्यांग असून एक लाख एकोणचाळीस हजार जणांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि अर्ध सरकारी सेवांमध्ये आरक्षणही वाढविल्याचं त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं ग्न्हेगारांच्या प्रवृतींना विफल करण्यासाठी तपास यंत्रणांना प्राव्यांवर रासायनिक विश्लेषन करण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातून तसेच न्यायालयाला महत्वाचा वैज्ञानिक प्रावा वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जीवशास्त्र आणि विषशास्त्र हे दोन विभाग समाविष्ट असलेल्या पाच नवीन लघ् न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय धेतला आहे

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पहिला उपांत्य फेरीतला सामना मंगळवारी खेळला जाणार आहे तर ग्रुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे

भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा क्रमांक असून त्यानंतर अन्क्रमे इंग्लंड आणि न्य्झीलंडचे संघ आहेत ऑस्ट्रेलियानं पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे तर भारतानं दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे न्यूझीलंड आणि इंग्लंड अदयाप विश्वचषक जिंकू शकले नाही